ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधत होते

अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे अजूनही आपण शाळा नाही उघड्र शकलो निणर्य घेतला आहे पण अजूनही उघडू शकू की नाही प्रश्नांकित आहे ते आज महाराष्ट्राची रुग्ण संख्या कमी आलेली आहे हे कमी करण्यामध्ये जशी या यंत्रणेची मेहनत आहे तसंच आपलं सहकार्य सुद्धा आहे पण एका ह्या वळणावरती कोणत्या दिशेला जायचं ते आपल्याला ठरवावं लागेल पून्हा लॉकडॉऊनच्या दिशेनं जायचं का माझ्या काही आवडीचा विषय नाहीये की पाच वर्षात काय केलं लॉकडाऊन केला नाही महाराष्ट्र प्ढे नेतो आहे महाराष्ट्र पूढे जातो आहे वॅक्सीन येईल तेंव्हा येईल परंतू आपल्याला आपल्या हालचाली वरती नियंत्रण आणणं आत्ताच आणणं हे फार गरजेचं आहे स्वतहून या कोरोनापासून दोन नव्हे चार होत लांब राहता येईल तेव्हढा प्रयत्न आपण केला पाहिजे परवाची कार्तिकी एकादशी भाविकांनी गर्दी न करता साधेपणानं भक्तिभावानं साजरी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

या पार्श्वभूमीवर शाळांचं निर्जंत्कीकरण करण्यात आलं असून प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शाळेत एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी वेळापत्रकाचं नियोजन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांच्या शाळेत उपस्थिती करता पालकांचं संमतीपत्र आवश्यक असून शंभर टक्के शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे

जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी काल बैठक घेऊन याबाबत आदेश जारी केले महानगर पालिका क्षेत्रातले वर्ग सुरू करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याच या आदेशात नमूद आहे

विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन वर्ग चालू ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे शाळा वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल यासंदर्भात आदेश जारी केले सर्व शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड चाचणी अहवाल आल्यानंतर सर्व शाळांनी पालक शिक्षक संघ शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीची बैठक घ्यावी वर्ग चालू करण्याबाबत पालकांची समती घ्यावी या बैठकीचे अहवाल शिक्षण विभागाकडे सादर करावेत त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश निर्गमित करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल संयुक्त पत्रकाद्वारे ही माहिती दिली

दरम्यान शाळांमध्ये निर्जंतुकीकरणासह आवश्यक उपाय योजना करण्यात येत असल्याचं माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सांगितलं

तीन हजार शिक्षकांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत

राज्यात नववी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होत असल्या तरीही ऑनलाईन शिक्षणही सुरू राहणार आहे त्यामुळे मुलांना शाळेत पाठवणं सक्तीचं नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादर्भाव पुन्हा वाढत असल्यानं पालक आणि विद्यार्थी यांच्यात शाळेत जाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर तनपूरे यांनी ही बाब स्पष्ट केली कोरोना विषाणूवर लस उपलब्ध होत नाही तोपर्यँत शाळा किंवा महाविद्यालयं सुरू करू नयेत अशी मागणी महाराष्ट राज्य शिक्षक परिषदेच्या ठाणे शाखेनं राज्य सरकारकडे केली आहे ऑनलाईन शिक्षण चालू ठेवण्याचा शासनाचा निर्णय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचा असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे

मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या गाठीभेटी तसंच प्रचार सभा घेतल्या जात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आभासी सभा घेतली

त्याम्ळे तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाची संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज औरंगाबाद शहरात येत आहेत पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडण्कीत रिपब्लिकन पक्षानं भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल ही माहिती दिली

राज्यात सध्या एक्याऐंशी हजार पाचशे बारा रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद तसंच बीड जिल्ह्यात काल प्रत्येकी तीन कोविडग्रस्तांचा तर जालना आणि नांदेड जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि रोख रक्कम असं या प्रस्काराचं स्वरूप आहे अफंदी यांनी फुटबॉल क्रीडा प्रकारात मार्गदर्शक आणि संघटक म्हणून भरीव कार्य केलं आहे त्यांनी औरंगाबाद शहरात शंभराहून आधिक राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील खेळाड्र निर्माण केले आहेत

कार्तिकी एकादशी सोहळ्यादरम्यान पंढरप्रात गर्दी होऊन कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हा निर्णय घेतला आहे औरंगाबाद इथल्या प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर छाया महाजन यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

ते काल जालन्यात बोलत होते